स्पष्टीकरण

म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रयत्न करण्यात येणार आणि सिंचनाच्या माध्यमातन शेतक यांचं उत्पादन वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील

निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूकीत बनावट मतदारांबद्दलचं वृत च्कीचं असल्याचं म्हटलं आहे या संदर्भातील दावे आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेल्या मतदारांच्या अंतिम संख्येवर आधारित असून संकेतस्थळावर टाकलेली मतदारांची संख्या अंतिम नसल्याचं आयोगानं एका निवेदनात म्हटलं आहे या लोकसभा निवडण्कीदरम्यान काही राज्यांमध्ये मतदारांची वास्तविक संख्या आणि मतदान करणाऱ्यांची एकूण संख्या यात विसंगती आढळल्याचे आरोप आहेत ईव्हीएम मतदान आणि टपालानं प्राप्त मतदान या दोन प्रकारातील मतदान एकत्र केल्यानंतर अंतिम निकाल तयार केला जातो गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची अंतिम आकडेवारी प्राप्त होण्यास दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागला होता यंदा सर्व राज्यांमध्ये सर्व लोकसभा निवडणूक क्षेत्रांतील मतदारांशी संबंधित आकडे एकत्र करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या तंत्राचा उपयोग करण्यात आला असून सर्व निवडणूक अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती आयोगाला लवकरच प्राप्त होण्याची शक्यता असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पक्ष कॉग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या अंदाजांना विराम दिला आहे म्ंबईत काल पक्षाच्या बैठकीत ते म्हणाले की राष्ट्रवादी कॉग्रेसला स्वतःची वेगळी ओळख असून ती जपण्यात येईल लोकसभा निवडण्कीत पक्षाच्या कामगिरीचा आढावा या बैठकीत धेण्यात आला तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडण्कीच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा झाली कॉग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी अलिकडेच पवार यांची भेट घेतल्यानंतर विलीनकरण्याच्या चर्चेला ऊत आला होता राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला आघाडीत घेण्याविषयी काहीही चर्चा झाली नाही असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी सांगितलं मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरकर जनतेने विजयी केले आगामी काळात छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण होणार आहेत असे प्रतिपादन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागप्रात प्रथम आगमन झाल्यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृहात खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडून नितीन गडकरी यांचा नागरी सत्कार काल करण्यात आला त्यावेळी म्ख्यमंत्री बोलत होते यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे महापौर श्रीमती नंदा जिचकार आणि स्थानिक आमदार उपस्थित होते आता पूर्वीच्या खात्यासोबतच नवीन खाते मिळाल्यामुळे आगामी काळात छोट्या उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होणार आहेत देशातील तरुणांच्या हाताला काम देण्याचे सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योगाचे खाते नितीन गडकरी यांच्याकडे आले असल्यामुळे आगामी पाच वर्षात छोट्या उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशामध्ये रोजगारनिर्मिती होणार असल्याचा विश्वास म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला हा विजय जनतेचा असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजयाबद्दल आभार मानताना सांगितले या विजयामुळे देशात प्न्हा नव्या जोमाने काम करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले कार्यक्रमापूर्वी प्रसिध्द बॉलिवूड गायक नितीन म्केश यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराज्याच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास प्ढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यादृष्टीने भारतीय प्रातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे काम योग्य पद्धतीने सुरु आहे अशा शब्दात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडाच्या जतन संवर्धनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले यानिमिताने सर्व शिवप्रेमींची मागणी पूर्ण होत आहे असेही त्यांनी सांगितले

यासंदर्भात किल्ले रायगड इथ आज मुख्यमंत्री हे जतन संवर्धन कामांची पाहणी करण्यासाठी आले होते

सहारिया यांनी दिली एसटीचा प्रवास आता कॅशलेस पध्दतीनं करता येणार आहे

जागतिक वारसा स्थळ एलिफंटाला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधिकची झळाळी मिळावी यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न स्रू आहेत एलिफंटा महोत्सव हा त्याचाच एक भाग असून पर्यटकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दयावा असे आवाहन पर्यटन मंत्री जयकमार रावल यांनी केले राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संय्क्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय एलिफंटा महोत्सवाचे उदघाटन मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथं काल झाल त्यावेळी ते बोलत होते

घाराप्री बेटाचा विकास तिथले स्थानिक कोळी मच्छीमार आणि मूळच्या रहिवाशांच्या संस्कृती आणि परंपरांचे जतन करुन करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं ब्लढाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि चारा टंचाईची स्थिती पाहता खामगाव तालुक्यातील आमसरी इथं जिल्ह्यातील पहिली चारा छावणी उभारण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे दरम्यान जवळपास एका दशकानंतर ब्लडाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच चारा छावणी उभारण्याची वेळ आली आहे पश्संवर्धन विभागाच्या अहवालान्सार तथा मुख्यमंत्र्यांनी ऑडीओ ब्रीजद्वारे सरपंचांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअपवर सरपंचांनी चारा छावणीची मागणी केली होती

सिंचनाच्या माध्यमातून शेतक यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे यासाठी शेतक यांना सौर कृषी पंपांच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात येत आहे शेतकरीसुध्दा मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतक यांच्या वीज जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल असे प्रतिपादन अर्थ आणि नियोजन वन खात्याचे मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले

खरीप आढावा आणि नियोजन बैठक अतिशय महत्वाची आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले की सौर कृषी पंपासाठी शेतक याने अर्ज दिल्यापासून एक महिन्याच्या आत त्याच्या शेतात सौरपंप लागणे गरजेचे आहे संबंधित संस्थांनी हे काम प्राधान्याने करावेण् ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर अशा संस्थांविरुध्द ग्रुन्हा दाखल करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले पीक कर्जासाठी शेतक यांच्या अर्जाची वाट पाह नका शेतक यांपर्यंत कृषी विभाग आणि बॅंकांनी पोहचले पाहिजे यासाठी शेतक यांचे मेळावे घ्या या मेळाव्यात जास्तीत जास्त शेतकरी येतील याची काळजी घ्यावी अशा ही सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या

यवतमाळ जिल्ह्यात बोगस खतांचे प्रकरण गाजत असताना स्थानिक एमआयडीसी तील श्हिंद्रस्तान एग्रोश्ला कृषी विभागाने सील ठोकले आहे साठे प्स्तक आणि अन्य माहिती उपलब्ध होईपर्यंत हा कारखाना सीलबंद राहणार आहे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषी संजीवक आणि कीटकनाशकाचा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे जिल्हा कृषी अधिकारी आणि पोलीस यंत्रणेने घटनास्थळ गाठून कारखान्याची तपासणी केली झारखंडच्या द्मका जिल्ह्यात माओवाद्यांशी आज सकाळी झालेल्या चकमकीत सशस्त्र सीमा दलाचा एक जवान शहिद झाला तर अन्य चार जवान जखमी झाले आहेत तलदंगलच्या जंगलात एक शोध मोहिम स्रु असताना माओवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला यावेळी ही चकमक उडाली होती या गोळीबारात जखमी झालेले किमान पाच माओवादी यावेळी फरार झाले अशी माहिती पोलिस अधीक्षक वाय एस रमेश यांनी दिली आहे गोंदिया जिल्याच्या सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टेकाटोला ते म्रुकडोह दंडारी गावाच्या नाल्यावरील पुलाखाली एका डब्यात मोठ्या प्रमाणात लपवून ठेवलेल नक्षल साहित्य जप्त करण्यात सालेकसा पोलिसांना यश आले असून भविष्यात होणाऱ्या घातपातावर देखील आळा बसला आहे चंद्रपूर शहरातील महाऔष्णिक विद्य्त प्रकल्प परिसराच्या शेजारी असलेल्या जंगलात आज अचानक भीषण आग लागली प्रकल्पाच्या आज़बाज़ला मोठ झुडपी जंगल असल्यान आग झपाट्याने इतरत्र पसरत असल्याच आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे

भारताच्या रीत आणि शर्मिलादेवी यांनी प्रत्येकी एक गोल केला भारतीय संघाची पृढची लढत उदया स्कॉटटलँड विरूध्द होणार आहे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि नागपूर गार्डन क्लबच्या संयुक्त विदयमानं आयोजित दोन दिवसीय पृष्परचना कार्यशाळेचा समारोप आज पार पडला